शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली

राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ करण्याचा तसंच मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याला त्याचप्रमाणे नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्प राबवायलाही राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता मिळाली शासकीय वैद्यकीय दंत आणि आयुर्वेद तसंच शासन अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयातील आंतरवासितांचं विद्यावेतन सहा हजारांवरून अकरा हजार रुपये करायला त्याचप्रमाणे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन आणि संशोधन केंद्र सुरू करायलाही आज मंत्रिमंडळानं मंजूरी दिली राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोन सहकारी साखर कारखान्यांना उपलब्ध करण्याचा आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला यामुळे सरपंच पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुरेसा कालावधी मिळणार आहे बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियां संदर्भात गठीत करण्यात आलेल्या समितीनं आपला अहवाल आज सादर केला ऊस तोडणीसाठी जाण्यापूर्वी आणि जाऊन आल्यानंतर महिलांची वैद्यकीय तपासणी करावी त्यासाठी महिलांना आरोग्य कार्ड देणं ऊस तोडणीच्या ठिकाणी साखर कारखान्यांनी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणं खासगी रुग्णालयांनी गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांबाबत जिल्हा शल्यचिकीत्सकांना रिपोर्टींग करणं अशा महत्वपूर्ण शिफारशी समितीनं केल्या आहेत या शिफारसींवर आरोग्य विभागासह संबंधित विभागांनी तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गो हे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा आज यवतमाळ जिल्ह्यात पोहोचली त्यावेळी ते बोलत होते

आता त्याऐवजी सांगली कोल्हापूरसह कोकण आणि विर भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी घेतलेलं बँकांचं कर्ज माफ होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली यामुळे भात भुईमूग सोयाबीन ऊस पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे प्रस्तांच्या मदत आणि प्नवर्सनाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला पूर्यस्तांना सरकारनं शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी

या मागण्या यावेळी करण्यात आल्या यूतीमध्ये जागावाटपाबाबत कोणताही तणाव नाही यूतीचा फॉम्यूला ठरलेला असून यासंदर्भात होत असलेल्या चर्चांना अर्थ नाही असं आज शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल सोलाप्रातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आज उद्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर वार्ताहरांशी संवाद साधताना ठाकरे यांनी हे स्पष्ट केलं आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँप्रेसबरोबर जाण्यापेक्षा वंचित बहजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणुक लढवेल असं वंचित बहजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं ते अकोला ििं पत्रकार परिषदेत बोलत होते शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गुजराती व्यापाऱ्यांनाच फायदा व्हावा अशाप्रकारे सरकारचं काम सुरु आहे अशी टीका त्यांनी केली

या योजनेअंतर्गत शिशू किशोर आणि तरूण अशा तीन प्रकारात कर्ज पुरवठा करण्यात येतो

मुद्रा बँक योजनेतंगंत हिंगोली जिल्ह्यातील सर्व बँकांनी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना तात्काळ कर्ज मंजूर करुन या योजनेचा लाभ देण्याचे निर्देश मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले

प्रभातच्या सागरी जलतरणातील साहसाची नोंद धेवून त्याला हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे यासंदर्भात प्रभात कोळी याने आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या तेजीला आज लगाम बसला

शताब्दी तेजस तसंच गतिमान या रेल्वे गाड्यांच्या प्रवास भाड्यात रेल्वेनं पंचवीस टप्प्यांपर्यंत सुट जाहीर केली आहे अहमदाबाद मुंबई शताब्दी एक्सप्रेससह काही गाड्या मात्र सध्या सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध करून देत असल्यानं या गाड्यांना ही सवलत लागू नसेल राज्यातलं पाहिलं सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग जिल्हयात सावंतवाडी क्विं उभं राहणार आहे

मध्य रेल्वेनं आज सोलापूर आणि पूणे मंडळ विभागातल्या खासदारांची बैठक आज पूण्यात बोलावली होती

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस तर विदर्भातल्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे